गेले काहि दिवस मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त असलेल्या चेटर्जींना बेले व्ह्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथंच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यांची प्राणज्योत मालवली

चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे

आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार यानिमित्तानं राज्यात ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमधून भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केली आहे नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर शिं बीड जिल्ह्यातलं परळी वैजनाथ हिगोली जिल्ह्यातलं औढा नागनाथ तसंच औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांसाठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे

सुदैवाने या सर्वांवर वेळेत उपचार झाल्याने कोणाचाही मृत्यू झाला नाही बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं तिथं चक्रीवादळ घोंघावायला सुरुवात झाली आहे अरबी समुद्रातही महाकाय लाटा उसळू लागल्या असून समुद्रात गेलेल्या अनेक मच्छिमार नौका किनार्या कडे परतू लागल्या आहेत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुरक्षित बंदरात त्यांनी आसरा घेतला आहे